ख्राईस्टचर्च कसोटीत न्युझीलंड विजयाच्या उंबरठ्यावर संसद संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होत आहे

दुसऱ्या टप्प्यात रेल्वे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण पर्यटन आणि आरोग्य यासह विविध मंत्रालयांच्या अनुदान मागण्यांवर चर्चा होईल गर्भपात सुधारणा विधेयक थेट कर विवाद से विश्वास विधेयक केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक आणि आणि राष्ट्रीय होमियोपॅथी आयोग विधेयक यासह विविध विधेयकांवर या कालावधीत चर्चा होऊन ती मंजूर केली जाण्याची अपेक्षा आहे

दरम्यान वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट लाभ हस्तांतरण आणि वस्तू आणि सेवा कर या दोन यंत्रणा देशातील सूप्त क्रांति ठरल्या असल्याचं काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात नमूद केलं निशंक येत्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आठवडाभर संकल्पनेवर आधारित एक मोहिम केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय राबविणार आहे हा दिवस देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देखील साजरा केला जाणार असल्याचं मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नवी दिल्लीत सांगितलं आठवडाभराची विशेष मोहीम नंतर वर्षभर राबविण्यात येईल असंही ते म्हणाले योग ऑलिंपियाडच्या धर्तीवर शालेय स्तरावर मुलींसाठी स्व संरक्षणविषयक ऑलिंपियाड आयोजित करण्यात येईल त्यामध्ये सरकारी शाळांमधील इयत्ता सहावी आणि बारावीतील मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती निशंक यांनी दिली स्मार्ट कक घरोघरी स्वयंपाकाचं काम करणाऱ्या काही महिलांसाठी एक अभिनव कार्यशाळा पृण्यात नुकतीच झाली महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी कौशल्य प्रशिक्षण देणारी यशस्वी संस्था आणि मनृभाई देसाई पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं या कार्यशाळेबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडुन चूल आणि मूल या चाकोरीतून बाहेर पडत अर्थार्जनासाठी महिलांनी जेव्हा घराचा उंबरठा ओलांडण्याचा निर्णय घेतला तेव्हा घरातल्या कामात हातभार लावण्यासाठी पुढे आली ती तिची गृहसखी गृहसखीना विविध रुचकर पदार्थ घरीच तयार करण्याचं आणि स्वच्छतेबाबत दक्षता कशी घ्यायची यासंबधीचं प्रशिक्षण या कार्याशाळेतून देण्यात आलं

या प्रशिक्षणामुळे स्वयंपाक तर कुशलतेने होईलच पण त्याबरोबरच पगाराच्या रकमेतही वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे आत्मविधास वाढला असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी महिलांनी व्यक्त केली आहे आता स्वच्छतेची पूर्ण काळजी घेत घरातच हॉटेलसारखे खमंग रुचकर पदार्थ बनवण्यासाठी या स्मार्ट कुक सज्ज झाल्या आहेत आकाशवाणी बातम्यासाठी योगेश रांगणेकर यांच्यासह माधवी कुलकर्णी प्णे नाणार रत्नागिरी नाणार रिफायनरीचा विषय आता संपला असून शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प प्न्हा आणू देणार नाही अशी भूमिका खासदार विनायक राऊत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उद्य सामंत तसंच राजापुरचे आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात कात्रादेवी इथं काल झालेल्या सभेत स्पष्ट करण्यात आली रिफायनरीला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं राऊत यांनी सांगितलं दरम्यान प्रकल्पाच्या समर्थनासाठी आज जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे डोंगर तिठा इथं सभा आयोजित करण्यात आली आहे गिरणी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ़्यात गिरणी कामगारांचे मोठे योगदान असून प्रत्येक गिरणी कामगारास घर देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे एकही गिरणी कामगार बेघर राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांना दिली

भूसंपादन प्रक्रियेचा अंतिम आराखडा पुढील आठवड्यात जिल्हा प्रशासनाकडे सादर झाल्यानंतरच याबद्दलची नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे

अशा प्रकारचा प्रकल्प आराखडा तयार करणारा पूणे हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरणार असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे

लातूर जिल्ह्यातील रेणापुर चाकूर शिरुळ आनंतपाळ उदगीर या तालुक्यातील काही भागात वादळी वारे झाले पावसापेक्षाही वारं अधिक असल्यामुळं शेतक यांचं मोठे नुकसान होत असून आंब्यावरही त्याचा परिणाम होणार आहे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ परिसरात गहू हरभरा करडी या पिकाचे नुकसान झालं असून जनावरासाठी काढून ठेवलेला चारा भिजला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं वीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली जिल्ह्यातील अंबाजोगाई केज शिरूर या तालुक्यासह ग्रामीण भागात देखील रिमझीम पाऊस झाला दरम्यान या अवकाळी पावसानं काढून ठेवलेले गहू ज्वारी मका यांचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे तर कांदा आणि आंब्याचं मोठं नुकसान झालं असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री शहागड अंकूशनगर डोमलगाव पाथरवाला परिसरात काल पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अर्धातास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला यामुळं परिसरातल्या गह पिकाचं नुकसान झालं दरम्यान जाफराबाद तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे गहू ज्वारी आणि हरभरा पिकाचं नुकसान झालं आहे नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालूक्यातील रोहीपिंपळगाव इथं काल सायंकाळच्या सुमारास गारांसह पाऊस झाला लोहा नायगाव या तालुक्यातही पाऊस पडला बलडाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला यामध्ये खामगाव तालुक्यातील अंत्रज इथं गारपिट झाल्यानं गहू पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अनेक भागांमध्ये संत्रा फळबागांचंही नुकसान झालं आहे वाशीम जिल्ह्यात काल गारांसह पावसानं हजेरी लावली शेतात काम करीत असलेल्या महिलेवर रानडुकराने हल्ला केल्यानं महिला गंभीर जखमी झाल्याची घटना जिल्ह्यातील शेगांव खोडके इथं घडली जिल्ह्यात सद्यस्थितीत तूर हरभरा आणि गह पिक काढणीचा हंगाम सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे शेतातील काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे तर बार्शी मोहोळ पंढरपूर या तालुक्यातील द्राक्षं बांगाचे मोठं नुकसान झालं आहे सातारा जिल्ह्यातील म्हसवड तसंच परिसरात काल दुपारी सुमारे अर्धतास पाऊस झाला त्यामुळं शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं कोल्हापूर् जिल्ह्यातील आजरा गडहिंग्लज चंदगड या दुर्गम डोंगरी तालुक्यात देखील काल पाऊस झाला सांगली जिल्ह्यात पावसामुळे गहू ज्वारी हरभरा या रबी पिकांना फटका बसला काढणीला आलेल्या द्राक्ष आणि डाळींबाचे नुकसान अधिक झालं आहे जत पलूस आटपाडी कवठेमहांकाळ भागात या पावसाने जोरदार तडाखा दिला

संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी डॉ जब्बार पटेल आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी काल सांगली इथं बातमीदारांना ही माहिती दिली क्रिकेट खाईस्टचर्घ क्रिकेट कसोटीत न्यूझीलंड विजयाच्या उंबरठ्यावर आहे

खेलो डिया विद्यापीठ स्तरावर पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेचा काल ओडिशात भुवनेश्वर इथं समारोप झाला या स्पर्धेत पंजाब विद्यापीठानं विजेतेपद पटकावलं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वितीय स्थानावर राहिले

हवामान काल राज्यातल्या काही जिल्ह्यात झालेल्या पावसानंतर तापमापकातील पाराही चढल्याच चित्र आहे

आज आणि उद्या दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण कोकण या भागात हवामान अंशतः ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे